राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी भारतीय हवाई दलात औपचारिकपणे सामील

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा

शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आज चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेणार

अमेरिकेन खुल्या टेनिस स्पर्धेत सेरेना विल्यम्स आणि विक्टोरिया अझारेन्का यांच्यात होणार उपांत्य फेरीतली लढत राफेल फ्रान्सकडून नुकत्याच भारतात दाखल झालेली राफेल या लढाऊ विमानांची पहिली तुकडी आज अंबाला इथल्या हवाई तळावर भारतीय हवाई दलात औपचारिकपणे समाविष्ट करण्यात आली ही घटना ऐतिहासिक असून भारतीय सैन्य दलातील हा मैलाचा दगड असल्याचं राजनाथसिंह यांनी यावेळी सांगितलं राफेल विमानं भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाची असून त्यांचा हवाई दलात समावेश हा जगासाठी आणि विशेषत जे लोक भारताच्या अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला आव्हान देतात त्यांच्यासाठी इशारा असल्याचं सिंह यावेळी म्हणाले फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली याही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या राजनाथ सिंह यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांच्याशी चर्चा केली फ्रान्सशी द्विपक्षीय संबंध आणखी वाढविण्यासाठी भारत उत्सुक असून दोन्ही देशांच्या औद्योगिक आणि लष्करी सहकार्याच्या मुद्यांवर काम करण्याचं निश्चित करण्यात आल्याचं सिंह यांनी ट्विटरवरच्या संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान दरध्वनी चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी आज दूरध्वनीवरील संभाषणातून उभय देशांच्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या रचनांचा आढावा घेतला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पकल्प परस्पर सैन्याविषयक करार तसंच अन्य सामरिक प्रकल्पांमध्ये होत असलेल्या प्रगतीची दोन्ही नेत्यांनी प्रशंसा केली कोरोना संकटाच्या काळात परस्पर देशांच्या नागरिकांना एकमेकांनी केलेल्या मदतीबद्दल मोदी आणि आबे यांनी समाधान व्यक्त केलं दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी आबे यांनी दाखवलेल्या बांधिलकी आणि नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले भारत जपान करार अनेक वर्षांच्या वाटाघाटीनंतर भारत आणि जपानमध्ये सैन्याविषयक एक महत्त्वाचा करार आज करण्यात आला या करारामुळे उभय देशांच्या सैन्यदलांना रसद पुरवण्याठ्यासाठी परस्परांच्या तळावर प्रवेश करता येईल तसंच या तळांचा वापरही करता येणार आहे दोन्ही देशांमध्ये चिनी लष्कराच्या वाढत्या कारवायांच्या चिंताजनक पार्श्वभूमीवर हा करार महत्त्वाचा मानला जात आहे भारताच्या वतीने संरक्षण सचिव डॉक्टर अजय कुमार आणि जपानचे भारतातील राजदूत सुझुकी सातोशी यांनी स्वाक्षऱ्या केल्या या करारामुळे उभय देशाच्या सैन्यदलांमधील परस्पर कार्यक्षमता वाढेल त्याच्या परिणामस्वरूप द्विपक्षीय संरक्षण गुंतवणुकीचा विस्तार होईल असं संरक्षण मंत्रालयाने म्हंटलं आहे शांघाय सहकार्य संघटना शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आज चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेणार आहेत या बैठकीत जयशंकर पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या मुद्यावर वांग यांच्याशी चर्चा करतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली आहे शांततापूर्ण चर्चेद्वारे भारत चीन सीमेवरील सद्य परिस्थिती सोडविण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं सांगत भारत आणि चीन दोघेही परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी राजनैतिक आणि लष्करी अधिकारी सतत चर्चा करत असल्याचं श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर रशियातल्या मॉस्को इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या आठ सदस्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होते आठ देशांच्या गटातील पूर्ण सदस्य म्हणून भारत भाग घेत असलेल्या परराष्ट्र मंत्र्यांची ही तिसरी बैठक आहे ही संघटना प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांविषयी चर्चा करून त्याबाबत करार आणि स्वीकृतीस मान्यता देते

शांघाय सहकार्य संघटनेचे पूर्ण सदस्य झाल्यापासून भारताच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही पहिली पंतप्रधानस्तरीय बैठक असेल या संघटनेच्या बैठकीच्या सुरूवातीच्या काळात भारतानं पुढाकार घेतला आहे

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी भारताने योजना आखली असून त्यात पारंपरिक चिकित्सा क्षेत्रातील सहकार्य पारंपरिक औषधावर प्रारंभिक सत्र अर्थव्यवस्था आणि व्यापार विषयक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका शांघाय सहकार्य संघटनेची स्टार्ट अप फोरम नवोन्मेष आणि स्टार्टअप्सवरील विशेष कृती दल युवा शास्त्रज्ञ संवाद सामायिक बौद्ध वारसा प्रदर्शन यांचा यात समावेश आहे

सिरम पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटने देशातील कोरोना लसीवरील मानवी चाचण्या थांबवल्या आहेत

आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत अॅस्ट्रॅजेनेका चाचण्या पुन्हा सुरू करेपर्यंत भारताच्या चाचण्या थांबवित आहोत असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने म्हटले आहे तत्पूर्वी सीरम इंस्टिट्यूटला डीसीजीआय अर्थात भारतीय औषध महानियंत्रक यांनी चाचणी का थांबवली नाही अशी विचारणा करत नोटीस बजावली होती

या संशोधकांनी पुण्याबरोबरच मुंबई दिल्ली कोलकत्ता अहमदाबाद आणि चेन्नईमधील प्रदूषणाचा या संशोधनासाठी अभ्यास केला

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचं उद्घाटन करण्यात आलं बिहारमधून या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की पशुपालन आणि शेती क्षेत्रात महिला आणि युवकांना मोठी संधी आहे त्यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं आता सोपं झालं आहे त्याचा प लाभ घेऊन महिला आणि युवकांनी आपलं आणि आपल्या परिसराचं भवितव्य बदलावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं पंतप्रधानांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं बिहारच्या विविध भागातील पशुपालक आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधला पशुपालकांसाठी उपयुक्त ई गोपाला एपचा आरंभ देखील मोदी यांच्या हस्ते करण्यात आला बिहारमधील डॉ राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठातील मत्स्य उत्पादन तंत्रज्ञान केंद्राचेही त्यांनी उदघाटन केलं या योजनेमुळ मत्स्यशेती क्षेत्राचा कायापालट होण्यास मदत होईल तसंच आत्मनिर्भर भारत अभियानालाही यामुळं हातभार लागेल असं मोदी यांनी सांगितलं या योजनेमुळे मत्स्यशेती क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होईल तसेच यातील अडचणी दूर होण्यास मदत होईल रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल असंही त्यांनी म्हटलं आहे

विद्यापीठ बोगस पदवी हिमाचल प्रदेशातील सोलन येथील मानव भारती विद्यापीठात बोगस पदव्या देण्यात आल्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे अर्थात सी बी आय कडे वर्ग करण्यात येणार नसल्याचं राज्याचे शिक्षण मंत्री गोविंद सिंह ठाकूर यांनी आज शिमला इथं सांगितलं या प्रकरणी एका विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं आंध्र प्रदेश हरित लवाद आंध्र प्रदेशमध्ये उभारण्यात येत असलेल्या पुरुषोथपटनम उपसा सिंचन योजनेसाठी पर्यावरण मंजुरी अनिवार्य आहे असं राष्ट्रीय हरित लवादाने म्हंटलं आहे प्रश्न केवळ पाणीपुरवठ्याचा नसून या प्रकल्पाचा परिणाम भोवतालच्या पर्यावरणावर देखील होण्याची शक्यता असल्याचं लवादाने म्हंटल आहे हा प्रकल्प मार्गी लावण्यापूर्वी सर्व वैधानिक मंजुरीचं पालन होत आहे हे सुनिश्वित करण्याचे निर्देशही लवादाने दिले आहेत

विमानतळ विकास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांची भेट घेऊन अयोध्या चित्रकुट आणि सोनभद्र येथील विमानतळ उभारणी आणि अन्य विकास कामांबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली

या सगळ्या विमानतळांच्या उभारणीनंतर राज्यातील पर्यटनाला चालना मिळून रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील असं योगी आदित्यनाथ यांनी म्हंटलं आहे

लडाख केंद्रशासित प्रदेशातील विविध विकास कामांचा आढावा त्यांनी या वेळी घेतला

या विमानातून यक्रताचं प्रत्यारोपण करण्यात आलेलं एक बालक दाता आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुखरूप आणल्याबद्दल फिलिपिन्समधील भारताचे राजदूत शंभू एस कुमारन यांनी विमान कंपनीची प्रशंसा केली आहे मराठा आरक्षण शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण पूर्ववत होईपर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने या आधीच्या सरकारप्रमाणे मराठा समाजाला इतर सवलती द्याव्यात अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे

परेश रावल प्रसिद्ध अभिनेते आणि भाजप नेता परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी यासंबधीची माहिती ट्विटरवरून दिली आहे कौशालाचार्य केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कौशलाचार्य पुरस्कारांचा ऑनलाईन वितरण सोहळा आज झाला केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ महेंद्रनाथ पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात देशात कौशल्य विकास प्रशिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यामध्ये अप्रेंटीस योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुण्यातील यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स या संस्थेलाही प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये आज कुपवाडा पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे सोपोर परिसरात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन अतिरेकी कारवाया करण्यासाठी आणि तरुणांना त्यांच्या गटात सामील करून घेण्यासाठी येणार असल्याची माहिती कुपवाडा पोलिसांना मिळाली होती

यूएस ओपन पूल अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि बेलारूसची विक्टोरिया अझारेन्का या दोघींनी यूएस ओपन या टेनिस स्पर्धेच्या महिलांच्या एकेरीच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे